नवी दिल्लीत यासंदर्भात आज झालेल्या उच्चस्तरीय परिक्षणात्मक बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते

देशातल्या सर्व विमानतळांवर परदेशातून येणा या सर्व प्रवाशांची स्क्रीनिंगद्वारे कोरोना चाचणी करण्याचा निर्णयही सरकारनं घेतला आहे असं हर्षवर्धन यांनी स्पष्ट केलं

त्यामुळे यंदा आपण होळी मिलनच्या कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होणार नसल्याचं त्यांनी ट्विट केलं आहे भाजपा अध्यक्ष जे पी नङ्डा यांनीही आपण होळी साजरी करणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे गृहमंत्री अमित शहा यांनीही असाच निर्णय घेतला असून जनतेला जमाव टाळण्याचा आणि आरोग्याची तसंच कुटुंबियांची योग्य प्रकारे काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे कोरोना विषाणू उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य विभागानं खबरदारी म्हणून डूज एन्ड डोन्ट्स म्हणजेच काय करावं आणि काय करू नये या सूचनांची यादी जाहीर केली आहे लोकांनी वैयक्तिक शारीरिक स्वच्छता राखावी साबणानं वारंवार हात धुवावेत हात खूपच खराब असतील तर ते नळाखाली वाहत्या पाण्याखाली खसखसून धुवावेत असा सल्ला देण्यात आला आहे हात फारसे अस्वच्छ नसल्यास अल्कोहोलनं हात चोळणही पुरेसं ठरेल असंही सांगण्यात आलं आहे वापरलेले टिशू कागद कचरापेटीत ताबडतोब फेकून द्यावेत आणि शिंकताना किंवा खोकताना तोंडावर रुमाल धरावा सर्दी खोकल्यानं बेजार झाल्यास ताबडतोब डॉक्टरांकडे जावं सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये आणि ताप सर्दी खोकला झालेल्यांच्या जवळपास वावरू नये तसच प्राण्यांना जवळपास फिरकू देऊ नये कच्चं किंवा अर्धवट शिजलेलं मांस भक्षण करू नये कच्च्या मांसाच्या किंवा मांस शिजत असताना बाजूला उभं राहू नये शेत बागायत जिवंत प्राण्यांची बाजारपेठ पशुवधगृह याठिकाणी जाणं टाळावं अशीही सूचना करण्यात आली आहे तेली ज्ञेण दक्षिण कोरिया आणि जपान मधून भारतात येऊ ष्टिछणाऱ्या नागरिकांना दिले जाणारे तसंच दिले गेलेले नियमित व्हिसा आणि ई व्हिसा केंद्र सरकारनं तात्काळ प्रभावानं स्थगित केले आहेत भारतात येणं अनिवार्य असणाऱ्या या देशातल्या नागरिकांनी आपल्या जवळच्या भारतीय दूतावासात किंवा उच्चायुक्तालयात व्हिसासाठी नव्यानं अर्ज करावा असं केंद्रीय आरोग्य विभागानं नव्यानं जारी केलेल्या प्रवासविषयक मार्गदर्शक सूचनावलीत स्पष्ट केलं आहे कोरोना विषाणूच्या भारतातल्या संभाव्य संसर्गाचा सामना करण्यासाठी सरकार सज्ज असून संबंधित मंत्र्यांचा गट संभाव्य परिस्थितीवर सातत्यानं लक्ष ठेवून आहे असं आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी सांगितलं कोरोना संसर्गाबाबत कुठलीही चौकशी करण्यासाठी सरकारनं हेल्पला नि क्रमांक आणि ई मेल आयडी प्रसिद्ध केला आहे

निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातला दोषी पवन गूप्ताची दया याचिका राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी फेटाळली आहे या प्रकरणातील तिर तीन दोषींचे दया अर्ज राष्ट्रपतींनी यापूर्वीच फेटाळले आहेत क्रिप्टो करन्सीशी निगडीत सेवा प्रवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं देशातल्या बँका आणि वित्तीय संस्थांना परवानगी दिली आहे

या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर सुनावणी करायला सर्वोच्च न्यायालयानं आज सहमती दर्शवली पृथ्वीच्या निरीक्षणासाठी सोडण्यात येणाऱ्या जी आय सॅट वन या उपग्रहाचं उद्या होणारं नियोजित उड्डाण तांत्रिक कारणामुळे झो या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं पुढे ढकललं आहे उङ्डाणाची पुढची तारीख लवकरच जाहीर करू असंही ओनं स्पष्टं केलं आहे

त्याची उलटगणतीही आज द्पारी सुरू होणार होती मात्रं तांत्रिक समस्या लक्षात आल्यानंतर स्रोच्या वैज्ञानिकांनी उड्डाण पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला दिल्ली हिंसाचाराच्या मुद्दावर चर्चा करण्याचा मुद्दा लावून धरत संसदेत आज सलग तिसऱ्या दिवशीही विरोधकांचा गदारोळ कायम राहिल्यामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं

लोकसभेच्या कामकाजाला आज सकाळी सुरुवात झाल्यानंतर काँग्रेस तृणमूल काँग्रेसडीएमके समाजवादी पक्ष बहुजन समाज पक्ष डावे पक्ष या विरोधी पक्षांचे सदस्य हौद्यात उतरून दिल्ली हिंसाचाराच्या मुद्द्यावर चर्चेची मागणी करू लागले काहींनी आपल्या सोबत घोषणा फलकही आणले होते

मात्र विरोधकांनी ही मागणी फेटाळून लावत घोषणाबाजी सुरूच ठेवली त्यामुळे लोकसभेचं कामकाज आधी मध्यान्ह बारा वाजेपर्यंत तहकूब झालं नंतर कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर परिस्थितीत काहीही फरक पडला नाही आणि दोन वाजेपर्यंत पुन्हा एकदा सभागृह तहकूब झालं

राज्यसभेतही आज सकाळी कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर दिल्ली हिंसाचाराच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी विरोधी पक्षांच्या सदस्यांकडून अनेक नोटीसा मिळाल्याचं अध्यक्ष एम व्यंकैय्या नायडू यांनी स्पष्ट केलं त्यांनीही या मुद्द्यावर होळीनंतर अकरा मार्चला चर्चा होईल असं जाहीर केलं ही चर्चा कुठल्या नियमांच्या आधारावर आणि कशा पद्धतीनं करता येईल याबाबत आपण आधी सभागृहाच्या नेत्यांशी चर्चा करू असं ते म्हणाले मात्र काँग्रेस डावे पक्ष डीएमके समाजवादी पक्ष बहूजन समाज पक्ष तृणमूल काँग्रेस आणि तेर विरोधी पक्षांच्या सदस्यांनी यावर असमाधान व्यक्त केलं तर काही जणांनी हौद्यात उतरुन जोरदार घोषणाबाजी केली हेच चित्रं कायम राहिल्यामुळे अध्यक्षांनी अखेर कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं नागरी हवाई वाहतूक क्षेत्रात थेट परकीय गुंतवणूक म्हणजे एफ डी आय ला केंद्रीय मंत्रीमंडळानं आज मंजूरी दिली एअर डियात परकीय गुंतवणूक आणण्यासाठी या धोरणात आवश्यक ते बदल करावे लागतील असं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं

यामुळे या कायद्याच्या अंतर्गत कंपन्यांवर फौजदारी गुन्हे दाखल होणार नाही अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली तसेच कायद्याचे पालन करणाऱ्या कंपन्यांच्या कामकाजात सुलभता येईल

यानुसार ओरिएंटल बँक आणि युनायटेड बँक ऑफ डिया पंजाब नॅशनेल बँकेत विलीन होतील तर डियन बँक ही अलाहाबाद बँकमध्ये आंध्र आणि कॉर्पोरेशन बँक युनियन बँक मध्ये आणि सिंडीकेट बँक कॅनरा बँकेतच विलीन होतील हे विलिनीकरण येत्या एक एप्रिलपासून अंमलात येणार आहे या विलिनीकरणाचा कोअर बँकिंग प्रणालीवर काहीही परिणाम होणार नाही असही सीतारामन यांनी स्पष्ट केलं

त्यामुळे राज्यातल्या नागरिकांना आता सर्व वेबसा ठे पाहता येतील तसेच सोशल मीडियाही वापरता येईल

राष्ट्रीय क्रिकेट निवड समितीच्या अध्यक्षपदी कर्नाटकाचे माजी फिरकीपटू सुनील जोशी यांची निवड झाली आहे बीसीसीआय या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या क्रिकेट सल्लागार समितीनं आज मुंबईत झालेल्या बैठकीत हा निर्णय जाहीर केला

याआधी भारतानं कधीही या स्पर्धेची अंतिम फेरी गाठलेली नसून ट्वेंटी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत त्यांनी ख्लंडला हरवलेलं नाही